सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सण साधेपणाने साजरे करावेत असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे

गणपती उत्सव साजरा करण्याबाबत जसं परिपत्रक शासनानं काढलं होतं त्याचप्रमाणे या सणाबाबत देखील लवकरच मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

रेमडेसिविर राजेश टोपे रेमडेसिवीर औषध निर्मात्या कंपन्यांच्या काही बॅचेसमध्ये त्रूटी निर्माण झाल्याने केंद्र सरकारच्या औषध नियामक प्राधिकरणानं रेमडेसिवीर इंजेक्शनच्या बॅचेस रद्द केल्या आहेत

त्या कंपन्याशी चर्चा झाली असून औषधाचा तात्पुरता तुटवडा दोन दिवसात सुरळीत करण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं ते म्हणाले

या देशव्यापी चाचण्यांमध्ये मुंबईतील महापालिकेच्या के ई एम रूग्णालय आणि नायर रूग्णालयांचा यात समावेश आहे ज्यांना आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेला नाही अशांना ही लस दिली जाणार आहे

ई एम आणि नायर या दोन्ही रूग्णालयात दोनशे स्वयंसेवकांची या चाचणीसाठी निवड केली जाणार आहे देशभरात दहा ते बारा केंद्रांमधून सोळाशे स्वयंसेवकांना कोव्हिशिल्ड लस दिली जाणार आहे

ऐकुया याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून गुहागर तालुक्यातली अंजनवेल ग्रामपंचायत जिल्ह्यातली सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते ग्रामस्थांच्या सेवेसाठी ग्रामपंचायतीनं कोरोनाच्या काळात वेगळी व्यवस्था केली आहे सरपंच यशवंत बाईत यांनी याबाबत सांगितलं की कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी आणि रोग पुन्हा उद्भवला तर ग्रामस्थांची काळजी घेण्यासाठी ग्रामपंचायत आरोग्य उपचार केंद्र सुरू केलं आहे त्याठिकाणी खासगी वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि आशा कार्यकर्त्यांची नेमणूक केली आहे

गरज असलेल्या गावातल्या रुग्णांना स्वतःच्या रुग्णवाहिकेतून केंद्रावर मोफत आणण्याची आणि पुन्हा घरी पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं स्वतःची रुग्णवाहिका असलेली रत्नागिरी जिल्ह्यातली एकमेव ग्रामपंचायत असा लौकिक असलेल्या अंजनवेल ग्रामपंचायतीनं कोरोनासाठी स्वतंत्र व्यवस्था करून त्या बाबतीतही आपलं वेगळेपण सिद्ध केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी स्वयंरोजगार बलडाणा कोरोना प्रादूर्भावामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे मात्र या संकटातूनच संधी शोधण्याचा प्रयत्न बुलडाणा जिल्ह्यातल्या युवकांनी केला आहे

कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांतल्या कंपन्या बंद झाल्यामुळे अनेक युवकांना आपापल्या गावी परत यावं लागलं मात्र त्यांना त्यांच्या गावातही रोजगार उपलब्ध होत नसल्याने त्यांची आर्थिक अडचण होत होती यावर मार्ग काढण्यासाठी बूलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या पिंपळगाव राजा इथले काही यूवक एकत्र आले आणि त्यांनी कच्च्या केळीचे वेफर्स करून ते विकण्याचा व्यवसाय सुरू केला शेताच्या जवळच असलेल्या रस्त्यावर हा व्यवसाय सुरू करून त्यांनी बेरोजगारीवर मात तर केलीच आणि त्याच बरोबर केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही या कोरोना संकटाच्या काळात मदतीचा हात दिला संकटातून संधी शोधणाऱ्या बुलडाण्यातल्या या युवकांचा आदर्श इतरांनीही घेण्यासारखा आहे

संसर्गाची प्राथमिक लक्षणं असतानाच रूग्णांना शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यामुळे संबंधीतांचा संसर्ग वाढत जाऊन मृत्यू होण्याचं प्रमाण घटत गेलं त्याचबरोबर त्यांच्यापासून होणारा संसर्ग अधिक वाढू शकला नाही अशी माहिती महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी दिली संचारबंदी गडचिरोली गडचिरोली शहरात दिवसागणित वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी व्यापारी संघटनेनं पुकारलेल्या जनता संचारबंदीला व्यापारी आणि दुकानदारांनी उत्तम प्रतिसाद दिला शहरातील बाजारपेठ काल दिवसभर बंद होती

दरम्यान जनता संचार बंदीमध्ये सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असं आवाहन जिल्ह्याचे संपर्कमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे

कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकानं स्वतबरोबर कुटुबाची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन करून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी नागरिकांना माझे कुटुंब माझी जबाबदारीची शपथ दिली

कोणतीही अडचण नाही अशी माहिती जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली लातूर शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ऑक्सीजनचे दोन टॅंक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत उदगीर आणि निलंगा या दोन्ही ठिकाणच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात सुध्दा ऑक्सीजन टँक उभारणीला मंजुरी देण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हाधिकारी चंद्रपर चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा नियोजन सभागृहात माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीमेची माहिती देण्यात आली यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्रफिती बाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली उमस हॉस्पिटल इथं साडेचारशे बेड आणि ऑक्सिजन प्लान्ट चे काम सुरू आहे शिवाय मेडिकल कॉलेज आणि सैनिक शाळेत अतिरिक्त बेड आणि ऑक्सिजन प्लान्टची कामं सुरू आहेत

बोर्डाच्या सरदार पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ विद्याधर गायकवाड यांनी ही माहिती दिली

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार